पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा टाळेबंदी

कोरोना कवच आणि कोरोना रक्षक वीमा योजना सुरु

धारावितल्या कोरोना प्रतिबंधाचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतूक

टाळेबंदी कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर पूणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीसह शहरालगतच्या ग्रामीण भागातही उद्या मध्यरात्रीपासून प्न्हा एकदा टाळेबंदी लागू होत असून त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे तर व्यापारी संघटनांसह प्रमुख विरोधी पक्षानेही टाळेबंदीच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

काही ठिकाणी तर या गर्दीमुळं योग्य शाररिक अंतर राखण्याच्या प्रक्रियेलाही हरताळ फासला जात असल्याचं दिसून आलं आहे या टाळेबंदीची अतिशय काटेकोर अंमलबजावणी व्हावी यादृष्टीनं स्थानिक प्रशासनानंही तयारी पूर्ण केली आहे द्सऱ्या बाजूला शहरातील जनजीवन आत्ताच कुठे पूर्ववत होत असताना पुन्हा टाळेबंदी लागू केल्याबद्दल व्यापारी महासंघानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनीही हा निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं न गेल्याबद्दल नापसंती दर्शवली आहे अशा प्रकारच्या धरसोडीच्या निर्णयामुळं स्थानिक नागरिकांचे हाल होतात हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडे केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काल जारी केले

संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी टाळेबंदी बाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित बसुन निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या

नवी मुंबई कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील टाळेबंदीमध्येही वाढ करण्यात आली आहे

या टाळेबंदी मधून एपीएमसी आणि एमआयडीसी हा भाग वगळण्यात आला आहे

कोरोना कवच सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन वैद्यकीय विमा योजना स्रु केल्या आहेत

नेहमीच्या आरोग्य विमा योजनेत कोरोनाचा समावेश असला तरी त्या योजनेसाठीचा वार्षिक हप्ता कितीतरी अधिक असल्याचं लक्षात आल्यानेच विमा नियामक प्राधिकरणाने सर्वसामान्य नागरिकांसाठी या नव्या योजना सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य विमा कंपन्यांना दिले होते खास कोरोनासाठीच्या या विमा योजना किमान साडेतीन महिन्याच्या मुदतीपासून कमाल साडेनऊ महिन्यांच्या मुदतीसाठी तयार केल्या गेल्या आहेत

धारावीतील कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचा जागतिक आरोग्य संघटनेनं गौरव केला आहे कोरोना थोपवला जाऊ शकतो हे धारावीने दाखवून दिल्याचं ट्विट जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे ऐक्या अधिक माहिती राज्य सरकार केंद्र सरकार आणि मुंबई महापालिका यांनी धारावीसारख्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची जागतिक आरोग्य संघटनेनंही प्रशंसा केली आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून विनीत मासावकर आणि विष्णू सोनावणे यांच्यासह गणेशोत्सव सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना काल राज्याच्या गृह विभागानं जारी केल्या आहेत ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

याशिवाय शक्य असल्यास घरगूती गणपतींसाठी धातूच्या अथवा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं असा आग्रह या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला आहे सार्वजनिक गणेश मंडळातील भक्तांच्या प्रवेशावरही मर्यादा आणण्यात आली आहे याशिवाय जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन दर्शनाची स्विधा उपलब्ध करण्यात यावी असंही सांगण्यात आलं आहे

परभणी व्हॉइस कास्ट इट्रो टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे काहीजण मात्र यावरही कल्पकतेनं उत्तर शोधून इतरांसाठी चांगलं उदाहरण ठरत आहेत ऐकूया परभणी जिल्ह्यातल्या अशाच एका शेतकऱ्याविषयी स्क्रिप्ट गंगाखेड इथला एका तरुण शेतकरी सय्यद निजाम दुचाकीवर औत लावून शेतीची सर्व कामं करुन बाकीच्या शेतकऱ्यांना एक नविन दिशा देत आहे सध्या कोरोनामुळे सर्वच बाजारपेठ बंद असुन शेतात काम करण्यासाठी माणसं मिळणं अवघड झालं आहे मजूर मिळाले तरी शेतकऱ्यांजवळ त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत त्यावर उपाय म्हणून सय्यद निजाम यांनी आपल्या द्चाकीवर औत लावून कापसातलं तण वाढल्यानं ख्रपणी करण्यास स्रुवात केली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार